हर्षवर्धन यांची घोषणा

हर्षवर्धन यांनी जाहीर केलं आहे ते काल दिल्लीत कोविड लसीकरणाच्या रंगीत तालिमीचा आढावा घेतल्यानंतर बोलत होते

नागरिकांनी कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये

राज्यात प्णे नागपूर नंदूरबार आणि जालना या चार जिल्ह्यांमध्ये ही रंगीत तालीम यशस्वीरित्या पूर्ण झाली नागपूर महानगरपालिकेंतर्गत केटी नगर डागा रुग्णालय तसंच कामठी उपजिल्हा रुग्णालयात तर पृण्यात औंध रुग्णालय माण इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पिंपरी चिंचवड इथल्या जिजामाता रुग्णालयात ही रंगीत तालीम घेण्यात आली आदिवासी बहुल नंदूरबार जिल्ह्यातही लसीकरणाची सराव चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली नंद्रबार इथलं जिल्हा सामान्य रुग्णालय नवापूर उपजिल्हा रुग्णालय आणि आष्टे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही चाचणी घेण्यात आली चाचणीसाठी निवड झालेल्या पहिल्या परिचारिका रेश्मा चाफेटकर यांनी कोविड लस उपलब्ध होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं जालना जिल्हा रुग्णालयात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या रंगीत तालिमीची पाहणी करून लसीकरण प्रक्रियेची माहिती दिली प्रत्येक लसीकरण केंद्रावर तीन कक्ष असतील पहिल्या कक्षात लसीकरणासाठी येणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली जाईल दसऱ्या कक्षात प्रत्यक्ष लस टोचण्यात येईल तिसऱ्या कक्षामध्ये लस दिलेल्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्र शासनाने परवानगी दिल्यास प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल असं टोपे यांनी सांगितलं सर्वसामान्य नागरिकांना कोविड लस मोफत मिळायला हवी असं टोपे यांनी नमूद केलं ते म्हणाले आम्ही असं अभिप्रेत करतो की भारत देशाला सगळ्यांनाच फ्री दिलं पाहिजे खरं तर

तर कदाचित तो क्वांटम फार कमी होईल

यामध्ये पुण्यातली सीरम इन्स्टिट्यूट उत्पादित करत असलेल्या कोविशील्ड आणि हैदराबाद इथली भारत बायोटेक कंपनी उत्पादित करत असलेल्या कोव्हॅक्सिन या लसींचा समावेश आहे देशात आणि देशाबाहेर सुरू असलेल्या वैद्यकीय चाचण्यांमधून मिळालेला परिणामकारकता आणि रोगप्रतिबंधात्मक माहितीचा तपशील सादर करावा अशा विविध नियामक अटी या समितीनं या संस्थांना घातल्या आहेत अहमदाबाद इथल्या कॅडिला हेल्थकेअर कंपनीलाही आपल्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या वैद्यकीय परीक्षणाला परवानगी देण्यात आली आहे दरम्यान औषध महानियंत्रक आज सकाळी अकरा वाजता याबाबत माहिती देण्याची शक्यता आहे

औरंगाबादचे विभागीय वनाधिकारी विजय सातप्ते यांनी या मोहिमेत सहभागी होत नागरिकांना त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे

हा दिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे यानिमित्तानं शासकीय तसंच निमशासकीय कार्यालयं आणि शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येईल स्त्री शिक्षणात कार्यरत शिक्षिका अधिकारी सामाजिक कार्यकर्त्या यांना सावित्रीबाई यांच्या नावे प्रस्कार देण्यात येणार आहेत सावित्रीबाई फुले यांची जयंती राज्यात सावित्री उत्सवम्हणून साजरी करण्यात येणार आहे उत्सव सावित्रीचा जागर स्त्री शक्तीचा ही मध्यवर्ती संकल्पना ठरवून त्यानुसार प्रत्येक अंगणवाडी मिनी अंगणवाडी स्तरावर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

शहरातल्या हेडगेवार रुग्णालयातल्या दामुअण्णा दाते सभाग्रहात सायंकाळी साडे चार वाजता हा कार्यक्रम होईल यंदा डॉक्टर रखमाबाई राऊत सेवा प्रस्कार बीड जिल्ह्यातल्या सामाजिक कार्यकर्त्या मयुरी राजहंस यांना तर डॉक्टर भीमराव गस्ती प्रबोधन प्रस्कार प्रसित्र नृत्यगुरु आणि औरंगाबाद इथल्या महागामी गुरुकुलाच्या संचालक डॉ पार्वती दत्ता यांना जाहीर झाला आहे

हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारांना ही परीक्षा देण्याची संधी सहा वेळा मागास प्रवर्गाच्या उमेदवारांना नऊ वेळा तर इतर प्रवर्गातल्या उमेदवारांना परीक्षा देण्याच्या संधीवर कमाल मर्यादा लागू नसेल असा निर्णय आयोगानं घेतला आहे

गांगुली यांना काल घरच्या जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा सौम्य झटका आला त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे

माझी वसुंधरा अभियानांतर्गत लातूर शहर महानरपालिकेच्या शपथ कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं

काल समितीची बैठक झाली महानगरातील सर्व भागातल्या नागरिकांपर्यंत पोहचून त्यांचंही समर्थन मिळविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला

त्यांच्या पार्थिव देहावर काल दुपारी नांदेड इथं अत्यंसंस्कार करण्यात आले